इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकान्सारच होणार आहेत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं आज हे परिपत्रक जारी केलं कोरोना संदर्भात च्कीची माहिती पसरवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं ग्रहमंत्री अनिल देशम्ख यांनी आज स्पष्ट केलं आहे

या रुग्णांमधली लक्षणं सौम्य आहेत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये मात्र आरोग्य विभागानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे नांदेड सिंधुद्र्ग सांगलीसह राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चोख व्यवस्था केली आहे

कोरोना सदृश्य लक्षण आढळून आल्यावर या रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते तथापी या रुग्णाचा तपासणी अहवाल अद्याप आला नसल्यानं सध्या तरी तो कोरोना संशयितच असल्याचं जिल्हा चिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं हिंगोली इथं दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरुन निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे यापैकी एक जण प्ण्याहन तर अन्य द्सरा द्बईहन आला आहे लातूर इथल्या सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याच्या संशयावरुन त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठवले होते मात्र यापैकी कुणालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याचं त्यांच्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित एक आणि अन्य तीन जणांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे

ही कामगिरी करणारा भारत जगातला पाचवा देश ठरला आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं की यामूळे कोविड नाइन्टीन वरचं औषध आणि लस शोधण्यात मदत मिळेल

सर्वांनीच घाबरुन न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही डॉ भार्गव यांनी केलं राज्य आपती प्रतिसाद निधी अंतर्गत सहाय्य प्रवण्यासाठी देशात नोवेल कोरोना विषाणुला आपती म्हणून जाहीर करणार असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संसर्गजन्य आजार जाहीर केला आहे कोरोनामुळे रुग्णाचा किंवा बचावात्मक उपायांशी संबंधित व्यक्तींचा मृत्यू झाल्यास मृतांच्या कृट्बियांना चार लाख रुपयांची मदत देणार असल्याचं मंत्रालयानं राज्यांच्या म्ख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे कोविड नाइन्टीनच्या उपचारांसाठी राज्य सरकारनं आखून दिलेले दरच लागू होतील तसंच आवश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून खर्च केला जाणार आहे कोरोनाबाबत समाजमाध्यमावर अफवा पसरवणा या आणि च्कीची माहिती देणा यांविरोधात राज्य पोलिसांचा सायबर सेल कठोर कारवाई करणार आहे सायबर सेल समाज माध्यमांवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असं सायबर सेलचे महासंचालक हरिष बैजल यांनी आज मुंबईत वार्ताहरांना सांगितलं कोरोना संदर्भातल्या बातम्यांसाठी सर्वांनी अधिकृत संकेतस्थळांचाच उपयोग करावा असं ते म्हणाले कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि कृटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जर खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात ध्तल्याशिवाय डोळे नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थ्ंकू नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलय्क्त समिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावे शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्य् पेपरनं झाकावे वापरानंतर लगेचच टिश्यपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर्षीचा ग्ढीपाडवा मेळावा रदद केला आहे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली राज्यातल्या नागरिकांचं आरोग्य आणि स्रक्षितता यांनाच प्राधान्य असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलण्यासह अनेक ठोस उपाययोजना सरकारनं कराव्यात अशी मागणी या निवेदनात केली आहे सर्व जिल्हाधिका यांनी जिल्ह्यातल्या यात्रा जत्रा आणि उरुस रद्द करण्याचे निर्देश जारी केले आहेत पालघर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातले शासकीय कार्यक्रम तसचं येणा या काही दिवसात जिल्ह्यात भरणा या जत्रा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिली सांगलीतल्या मिरज इथल्या हजरत मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसावर कोरोनाचं सावट निर्माण झालं त्यामुळे उरुसानिमित खेळणी स्टॉल आणि पाळण्याचा लिलाव महापालिकेनं रदद केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बंगळुरु इथं आजपासून सुरु होणारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक रद्द केली आहे

अमेरिकेत कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड नाइन्टीन या आजाराला जागतिक साथीचा रोग घोषित केल्यानंतर तसंच या आजारानं युरोपातही अनेकजण दगावल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला

महिलांविरुदधच्या अत्याचारांना आळा घालण्याच्या दृष्टीनं आंध प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दिशा कायदा आणण्यासाठी कोरोनाचा विषाणूचा प्राद्र्भाव कमी झाल्यानंतर राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी आज विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली या कायद्यासाठीचं विधेयक विधिमंडळात मांडण्यापूर्वी महिलांसाठी काम करत असलेल्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सूचनाही जाणून घेतल्या जातील असंही देशमुख यांनी म्हटलं आहे विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरहरी झीरवाळ यांची निवड झाली आहे

त्यानंतर खलाशांनी सागरी पोलिसांना आणि अन्य संस्थांशी संपर्क साधला असता त्वरित बचाव अभियान राबवन या प्रवाशांना सुखरूप दसऱ्या बोटींमध्ये हलवण्यात आलं

पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दर्घटना टाळण्यात यश आल्याचं ते म्हणाले